आज नवी दिल्ली हैद्राबाद हाउस धिं श्रीलंकेचे राष्ट्रपती मंत्रीपाला सिरीसेना यांच्याबरोबर बैठक घेतली उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या अनेक मुद्यांवर चर्चा केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं शांतता प्रांतात समुद्दीसुरक्षा नांदावी यासाठी उभय देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची डिछा राष्ट्रपती सिरीसेना यांनी व्यक्त केली श्रीलंकेबरोबर मैत्रीपूर्ण संबध अधिक दृढ करण्यासाठी सरकार कटिबंध असल्याचं मोदी म्हणाले दहशतवाद आणि उग्रवाद ही मानवतेसमोरची प्रमुख आव्हानं असल्याचं उभय नेत्यांनी नमुद केलं मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविन्द कुमार जगनॉथ यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपशीय मुद्यावर चर्चा केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली आणि भूटानचे प्रधानमंत्री लोटे शेरिंग यांचीही भेट घेतली काल राष्ट्रपती भवनात किर्गिजस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोफ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली दुसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यांनंतर मोदी यांची ही पहिली द्विपक्षीय बैठक होती

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृहमंत्री पदाचा तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे निर्मला सीतारामन अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते पाहतील तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे रमेश निशांक यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे डॉ हर्षवर्धन हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पियुष गोयल रेल्वे मंत्रीपदी कायम राहतील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचीही जबाबदारी गोयल याना दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय तसेच अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचा कार्यभार ठेवला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळासाठी काल शपथ घेतल्यानंतर श्रीलंकेच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळानं मोदीचं अभिनंदन केलं आहे श्रीलंका सरकारमधले मंत्री मानो गणेशन यांनी संपूर्ण श्रीलंका आणि तिथल्या भारतीय वंशाच्या तमीळ नागरीकांच्या वतीनं मोदींना शुभेच्छा दिल्या असून या अभिमास्पद क्षणांचे भागीदार होण्यात आंनद वाटत असल्याचं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर अबुधाबीतल्या प्रसिद्ध अॅडनॉक इमारतीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राजकुमार यांचं हस्तांदोलन करतानाचं छायाचित्र आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रध्वजाचं छायाचित्र झळकवण्यात आलं भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधांचा हा सुवर्णकाळ आहे असं भारताचे युएईमधले राजदूत नवदीप सूरी यांनी या प्रसंगाचं वर्णन करताना म्हटलं आहे आपलं नवं मंत्रिमंडळ म्हणजे सळसळती उर्जा आणि अनुभवाचं मीलप आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे उत्तम संसदपटू ठरलेले आणि आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा या मंत्रिमंडळात समावेश असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आपण मंत्रिमंडळासोबत मिळून देशाच्या विकासासाठी एकजुटीनं काम करू असंही मोदी यांनी नमूद केलं आहे नवीन केंद्रीय मंत्री मंडळाची पहिली बैठक आज संध्याकाळी होणार आहे या बैठकीत संसदेचं अधिवेशनाची बोलवण्याची सभव्य तारीख निश्वित करण्यात येईल या अधिवेशनातच नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल येत्या काही दिवसात केंद्रीय सुरक्षा समिती संसदिय कामकाज समिती तसंच राजकीय कार्य समिती संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निर्णय घेतील दक्षिण काश्मीरमधल्या शोपीअन जिल्ह्यात आज पहाटे पासून नऊ तास सुरु असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले तर लष्कराचा एक कमांडर जखमी झाला या दहशतवाद्यांकडनं शरत्रास्त्राचा मोठा साठा जप्त करण्यात आला हे तीनही दहशतवादी हिजबुल मुझाहिदिन आणि लष्करे तय्यबा या दहशतवादी संघटनाचे सदस्य असल्याचा संशय आहे मात्र यांची ओळख पटवण्याचं काम अजून सुरु असल्याचं सुरक्षा अधिका यांनी सांगितलं आहे एडमिरल करमबीर सिंह यांनी आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्विकारला

त्याआधी ते नवी दिल्ली मुख्यालयात नौदलाच्या उपप्रमुख पदी कार्यरत होते आपल्याला देशाला असं नौदल देण्याचं आहे जे सागरी क्षेत्रातल्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम असेल असं करमबीर सिंह यांनी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्या नंतर सांगितलं

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधातील लाचखोरीच्या प्रकरणातील चौकशी चार महिन्यांच्या आत पूर्ण करावी असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत अस्थानांची चौकशी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्ली उच्च न्यायालयाला चार महिन्यांची मुदत वाढ मागितली होती ती मागणी न्यायमुर्ती मुक्ता गुप्ता यांनी मान्य केली उष्णतेच्या लाटेनं राजस्थानमधील सामान्य जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार काही जिल्ह्यात ही उष्णतेची लाट आणखी तीन दिवस अशीच कायम राहणार आहे

देशात पहिल्या पाच अतिउष्ण जिल्ह्यांमधे या दोन जिल्ह्यांचा समावेश झाला आहे

राज्य सरकारने याबाबत सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा ध्वाारा दिला आहे आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे तंबाखुचे आरोग्यावर होणार दुष्परिणाम या संदर्भात नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तबाखुला तुमचे प्राण धेऊ देऊ नका या विषयावर तंबाखुमुळे होणा या विविध प्रकारच्या कर्करोगांची माहिती देण्यात आली आरोग्य सचिव प्रीती सुदन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या

फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग व्यवसाय बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं

सीमा सुरक्षा दलाच्या एका गस्ती पथकानं गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेलगत हरामी नाला खाडी परिसरात एक पाकिस्तानी मच्छीमार नौका आणि दोन पाक नागरिकांना पकडले आहे सीमेवरच्या चौकीत या दोघांची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरु आहे या नौकेत तसेच या दोघांकडे आक्षेपाई काहीच आढळलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं सीमा सुरक्षा दल आज या दोघांना पोलीस प्रशासनाकडे सोपवण्याची शक्यता आहे जेणेकरून भुज इथं स्थापन करण्यात आलेल्या संयुक चौकशी केंद्रात अन्य सुरक्षा संस्थांकडून त्यांची चौकशी केली जाईल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज तीन भारतीय खेळाडू पुरुष दुहेरीचे सामने खेळतील रोहन बोपन्ना त्यांच्या रोमानियन जोडीदार मारिअस कोपिलसह तर दिविज शरण त्यांचा दक्षिण आफ्रिकन जोडीदार मार्सिलो डेमोलायनरसह तिस या फेरीतले सामने खेळीतील लिंडर पेस त्यांचा फ्रेंच जोडीदार बेनोईट पेरच्या साथीनं दुसरा फेरीतला सामना खेळेल